राज्य कोविड दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी चाचण्यांमध्ये बाधित आढळण्याच्या प्रमाणात फार मोठी घट झालेली नाही

त्या खालोखाल मुंबई आणि ठाण्याचा क्रमांक लागतो

रायगड अहमदनगर धुळेनंदुरबार सातारा कोल्हापूरसिंधुदुर्ग रत्नागिरी औरंगाबाद हिंगोली लातूर उस्मानाबाद अमरावती वाशिम वर्धा भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात एकही मृत्यू झाला नाही

राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर अजूनही राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांचं प्रमाण आणि मृत्यूदर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे

तब्बल सात महिन्यानंतर प्रथमच हा दिलासा मिळाला आहे

त्यानंतर जवळपास रोजच या संसर्गाचे बळी जात होते

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना संक्रमणाला काहीसा आळा बसायला सुरुवात झाली गेल्या दहा दिवसात द्रेरीच्या घरात रेंगाळणारा मृत्यूचा आकडा आता एक आकडी आला आणि आज शहरात एकही मृत्यूची नोंद झाली नसल्यानं हा मोठा दिलासा मानला जातोय वर्धा मिशनमारुक दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी वाढत आहे त्यामुळे घराबाहेर निघताना नागरिकांनी मुखपट्टीचा वापर आवर्जून करावा आणि कोरोनाचा प्राद्भाव टाळून दिवाळी साजरी करावी यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीनमिशन मास्क मोहीम राबविण्यात येत आहे

नागरिकांनी आरोग्य विभागानं सांगितलेल्या सूचनांचं पालन करावं

नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांचं वाहन एक दिवसांसाठी जप्त करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत स्वतः जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी हिंगणघाट इथे बाजारात फिरून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केली मोहिम कोरोना प्रतिबंधक शासकीय आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिस आयुक्तालयानं नव्या जोमानं विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे

आता शहर हद्दीत विशेष नाकाबंदी राबवून शासकीय आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे

नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पड्र नये तोंडाला मास्क असणं अनिवार्य आहे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असं आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केलं आहे पाटील सगळ्या विषयात हात झटकून केंद्र सरकारवर जबाबदारी टाकणारं राज्य सरकार राज्यातील फेरीवाले रिक्षाचालक घरकाम करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक पॅकेज देणार आहे का नाही असा सवाल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला पुणे शहर भाजपा लायन्स क्लब इंटरनॅशनल स्मार्ट पुणे फाऊंडेशनच्या वतीनं एम आय टी कॉलेज रोड वरील भवानीमाता मंदिर इथे काल रिक्षाचालकांना मोफत आरोग्य किट वाटप करण्यात आले यावेळी पाटील बोलत होते पाटील म्हणाले की कोरोनाच्या काळात रिक्षाचालक फेरीवाले घरकाम करणाऱ्या महिला यांचे प्रचंड हाल झाले त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक निर्णय घेतले नोव्हेंबर पर्यंत रेशन द्कानातून मोफत धान्य उपलब्ध करून दिलं याशिवाय फेरीवाले आणि लघ् उद्योगांसाठी कर्ज योजना आणली मात्र राज्य सरकार या घटकांच्या मदतीसाठी काहीही करताना दिसत नाही

त्यामुळे आरोग्य विभागाबरोबरच कृषी विभागाचंही योगदान मोलाचं ठरलं आहे असं प्रतिपादन कृषी आयुक्त धिरज कुमार यांनी केलं आहे ते काल नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात टेहरे इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते यावेळी कृषी संचालक डॉ नारायण शिसोदे इतर वरिष्ठ अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनम उपस्थित होते

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यानं आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं पण कोरोन विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्ता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार